पुणे महापालिकेतलं महापौरपद खुल्या वर्गाला मिळालं असून पिंपरी चिंचवड महापौरपद खुल्या वर्गातल्या महिलांसाठी आरक्षित असेल प्णे महापालिकेत महापौरपदासाठी भाजप प्रुष नगरसेवकाला संधी देणार असून इच्छकांनी मोर्च बांधणी सुरु केली आहे

स्थायी समितीच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आलाअसल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी दिली या नागरिकांना हडपसर इथं पुनर्वसनासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता मात्र या नागरिकांनी हडपसरला जाण्यास विरोध केला आहे

महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख आणि सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली सप्ताहात नदी स्वच्छते बद्दल जनजागृती तसंच नदीकाठावर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पुणे मेट्रोच्याकृषीमहाविद्यालयतेस्वारगेटया पाच किलोमीटरच्या भूमिगत मार्गाचे बोगदेखोदण्यासाठी टनेलबोरिंग मशीनवापरण्यातयेणारआहे

याभूमिगत मार्गाचं प्राथमिक कामपूर्णझालं आहे प्णे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील रुग्णांना आजपासून दुपारी आणि रात्रीचं भोजन मोफत देण्यास सुरवात झाली प्रेरणा सेवा ट्रस्ट या एनजीओ मार्फत ही व्यवस्था करण्यात आली आहे

भविष्यात इथं मोफत औषधोपचार देण्याचा मानस असून रक्तदान शिबिरही घेणार असल्याचं प्रेरणा सेवा ट्स्टचे अध्यक्ष बलबिर सिंग छाबडा यांनी सांगितलं खरीप पीकविमा अद्याप न मिळाल्यामुळे बीड जिल्ह्यातील सुमारे अडीचशे शेतकऱ्यांनी प्ण्यातल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसमोर आज सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केलं शेतकऱ्यांची पीकविम्याची हक्काची रक्कम देण्यासाठी ओरिएंटल इन्श्रन्स कंपनी टाळाटाळ करत असल्याचं किसानसभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सदस्य अँडव्होकेट अजय ब्रांडे यांनी सांगितलं

देशातली एकमेव केपीआयटी चॅलेंजर टेनिस आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हाळूंगे बालेवाडीच्या क्रीडासंकुलात सुरु आहे भारताच्या खेळाडुंसाठी आजचा दिवस संमिश्र ठरला

तर दुसरीकडे प्रजेश ग्णेश्वरन सुमित नागल आणि रामकुमार रामनाथन यांनी आजउप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

बिलियर्डस अँण्ड स्नकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्यावतीनं पुना क्लब इथं स्नकर राज्य निवड अजिंक्यपद स्पर्धेत आज प्ण्याच्या शिवम अरोरानं विजेतेपद पटकावलं राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेंसाठी पुण्यातून शिवमसह अभिषेक बोरा माधव जोशी आणि तहा खान यांची निवड करण्यात आली

विराज दारवटकर यानं शतकी खेळी करत आजचा दिवस गाजवला

जागतिक पातळीवर होत असलेल्या तापमान वाढीशी या चक्री वादळांचा संबंध असावा असं ही अभ्यासातून पुढं आलं आहे प्रामुख्यानं अरबी समुद्रात चक्रीवादळं तयार होण्याच्या घटना निश्चितच चिंताजनक असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे

उद्या आकाश निरभ्र आणि हवामान कोरडं राहील असा प्णे वेधशाळेचा अंदाज आहे नमस्कार